नागपूरच्या नागनदी स्वच्छता प्रकल्पासाठी निधीच्या रकमेची हमी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयय तानाजी चित्रपट करमुक्त

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेला उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर

हे पुरस्कार विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना दरवर्षी दिले जातात हे पुरस्कार विशेष करून समाजसेवा कला संस्कृती तसंघ खेळ इत्यादी क्षेत्रात विरता दर्शवल्या संदर्भात दिले जातात

राष्ट्रीय शौर्य प्रस्कार काल जाहीर झाले

आकाशनं स्वतच्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणारी महिला आणि तिच्या मुलीला वाचवल्याबददल त्याची शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली महाराष्ट्रातून आकाशसह मुंबईची झेन सदावर्ते हिला देखील शौर्य प्रस्कार जाहीर झाला आहे

यावर्षीच्या देखाव्यांमध्ये स्टार्टअप इंडिया जलजीवन अभियान आणि आर्थिक समावेशन या विषयांचा समावेश आहे गुरू नानक देव यांच्या साडेपाचशेव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या तत्यांवर आधारित देखाव्याचा समावेश प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात करण्यात आला आहे राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एन सी सी युवकांमध्ये राष्ट्रप्रती गौरवाची भावना निर्माण करण्याचं कार्य करते असं प्रतिपादन केंदीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं ते आज नवी दिल्ली इथं एनसीसी केंडेट्सना संबोधित करताना बोलत होते प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात एन सी सी प्रशिक्षण गरजेचं असून त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक असल्याचंही राजनाथ सिंग म्हणाले राष्ट्र निर्माण आणि राष्ट्रीय एकता यासाठी एन सी सी चं विशेष कार्य असून त्यावद्दल राजनाथ सिंग यांनी सर्व कॅडेट्सचं कौतुक केलं सदनाच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा संसदेनं आढावा घ्यावाए असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सदनाचे अध्यक्षेण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं क्रेणत्यातरी राजकीय पक्षाशी संबंधित असतात त्यामुळं यावावत विचार करण्याची वेळ आली असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे मणिपूर विधानसमेतले भाजपा सदस्य आणि मणिपूरचे वनमंत्री श्यामकुमार यांना अपात्र ठरवावं यासाठी काँप्रेस नेत्यानं केलेल्या याधिकेष्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हे वक्तव्य केलं सर्वोच्च न्यायालयानं नागरिकता संश्रोधन अधिनियम अर्थात सी ए ए लागू करण्याच्या विरोधात स्थगिती देण्यास नकार दिला आहे केंद्र सरकारची बाजू ऐकत्याशिवाय या स्थगितीला मंजूरी देऊ शकत नसल्याचे मुख्य न्यायाधीश न्यायामूर्ती शरद अरविन्द्र बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं या खंडपीठानं केंद्र सरकारकडे या याचिकेसंदर्भात घार आठवडघाच्या आत स्पष्टीकरण मागितलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामद् इसोफ यांनी संयक्तरित्या काल उदधाटन केलंहे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचं प्रतीक आहेए असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं

नागपूरच्या नाग नदीचे प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निषीच्या कर्ज फेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्याच्या रकमेस हमी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयामार्फत राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत शहरालगतच्या नदींचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

या प्रकर्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिका करणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तानाजी द अनसंग वोरियर या चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यास मान्यता दिली तसंव नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराष्यक्षांची निवड निर्वाचित नगरसेवक म्हणून करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औदोगिक नगरी अधिनियममध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला भारतीय संविधानाच्या उददेशिकेचं राज्यातील सर्व ग्रामपंचायतीए पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रजासत्ताक दिनर महाराष्ट्र दिनर स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय दिनी सामूहिक वाचन होणार आहे

नागरिकांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागृती व्हावीए आपल्या हक्क आणि कर्तव्याविषयी त्यांना माहिती व्हावी तसेच आपली लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे

काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केता आहे पक्षप्रक्ते संवित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इयं पत्रकारांश्री बोलताना सांगितलं की महाराष्ट्रात भाजपाला सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी कॉंप्रेसनं शिवसेनेश्री युती केली असल्याचं कॉंप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं नागरिकत्व सुधारणा विषेयक आणि एन आर सी च्या आडून कॉंप्रेस मुस्तिमांची दिश्राभूल करीत असून लोकशास्त्विरोधात धोकादायक वातावरण निर्माण करत आहे कॉंप्रेस अध्यक्षा सोनिया गांची आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या गंभीर मुस्चाबाबत देशाची माप्री मागायला हवी अशी मागणी पात्रा यांनी यावेळी केली

वाशिम नगर पालिकेने मात्र शहरात कचरा कृंडीचे वाटप करण्यात येऊन वेगळा पायंडा पाडला

घरातील कचन्याच वर्गीकरण करण्यासाठी लाल आणि निळ्या अशा दोन रंगाच्या कचरा बकेटांच वाण नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या हस्ते महिलांना देण्यात येऊन घरासह शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला

या कार्यक्रमास आईबीएमचे महासंचालक एस आरण मेश्राम उपस्थित राहणार आहेत खूल्या जागतिक बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीत देशाच्या आर्थिक विकासाची रणनीती विकसित करण्यासाठी खनिजाचे संसाधनए मूल्यांकन आणि व्यवस्थापन यावर बारकाईनं निरीक्षण करण्याच्या हेतूने आणि देशाच्या खनिज स्रोतांच्या नियोजन विकास आणि न्याय व्यवस्थापनात नॅशनल मिनरल इन्व्हेंटरी ही महत्वपूर्ण भूमिका बजावते भारत एक अखंड आणि स्वतंत्र राष्ट्र असूनए लोकशाही शासन प्रणाली स्वातंत्र्यए समताए बंधुता या तत्वावर आधारित आहे सर्वधर्मसमभाव ही आपली संस्कृती तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही आपली ओळख या विचारातून एक भारत श्रेष्ठ भारत ही विचारधारा निर्माण करणं ही काळाची गरज असूनए त्यासाठी शाळा ही संस्कार आणि बौदधिक वाढीचं केन्द्रस्थान आहेश्वर असे मार्मिक विचार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक यांनी व्यक्त केले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय नागपूरच्या विभागीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीनं आयोजित विमलताई तिडके विद्यालयात श्रक आरत श्रेष्ठ आरतश्व या कार्यक्रमाचं उद्घाटन य्वासेना जिल्हाप्रम्ख नगरसेवक हर्षल काकडे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमांतर्गत शाळेत रांगोळी स्पर्धाए प्रश्न मंज्षाए पथनाट्य आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करून विजेत्यांना ब्युरोतर्फे पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं

सदर प्रदर्शनांमध्ये शिवकालीन होण नाणी यासोबतच देश विदेशातील नाण्यांचे प्रदर्शन राहणार असून नाणी संग्राहकांनी अनेक नाण्यांचा संग्रह पहावयास मिळणार आहे

या प्रदर्शनाच्या निमिताने ईशान्य भारतातील नाणी संग्रहाचा वारसा आणि नाणी अध्ययन यांमधील सध्याचे कलश यावर व्याख्यान सुदधा होणार आहे शाळेत विदयार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सुचना यात करण्यात आली आहे मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहेए पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक द्रष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यानए शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उददेशिकेचं वाचन करण्यात यावंए असा आदेशही शासनानं काल जारी केला